प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज श्रीलंकेला भेट देणार आहेत या भेटीत मोदी श्रीलंकेत उट्टर संडेला झालेल्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्वांजली वाहतील श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी मोदी यांना श्रीलंका भेटीचं निमंत्रण दिलं होतं या निमंत्रणाला प्रतिसाद आणि शेजारी राष्ट्रांना प्रथम प्राधान्य या भारताच्या धोरणाला अनुसरुन प्रधानमंत्री श्रीलंकेला भेट देत आहेत

या बैठकीनंतर प्रधानमंत्री श्रीलंकेचे विरोधीपक्षनेते महिद्रा राजेपक्षे आणि तमीळ नेते आर

श्रीलंकेच्या दौऱ्याहून परतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी तिरुपती श्रील्या व्यंकटेश्वर मंदीराच्या दर्शनाला जाणार आहेत प्रधानमंत्र्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर या परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे आंध्र प्रदेशाचे मुख्य सचिव एल

सुब्रमण्यम यांनीदेखील तमीळनाडूच्या पर्यटन विकास विभागाचे कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सिंघल आणि वित्तुरच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना दर वर्षी सहा हजार रुपये लाभ देण्यासाठी सरकारनं अधिसूचना काढली आहे या निर्णयामुळे देशभरातील सुमारे साडेचौदा कोटी शेतक यांना फायदा मिळणार असून यात शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार विचारात घेतला जाणार नाही निर्णयाची अधिसूचना काढून केंद्रीय कृषी मंत्रालयान सर्व राज्य सरकारांना लाभार्त्यांची ओळख निश्वित करायला सांगितलं आहे राजकीय मुल्यांमध्ये होत असलेल्या घसरणीबद्दल उपराष्ट्रपती व्यंकेय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली आहे ते हैदराबाद शि एका कार्यक्रमात बोलत होते यावेळी नायडू यांनी संसदेत सातत्यानं होणाऱ्या गोंधळाबद्दल चिंता व्यक्त केली संसदेसारख्या महत्वाच्या संवैधानिक व्यासपीठावरचं अशाप्रकारचं वर्तन म्हणजेच राजकीय मुल्यांची घसरण असल्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलं

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं की ते दिल्लीमधे प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना राबवणार नाही यावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी नाराजी व्यक्त केली केजरीवाल यांना पाठवलेल्या पत्रात ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांना दिल्लीकरांची काळजी नाही दिल्लीच्या सार्वत्रिक आरोग्य योजनेवर टिका करत ते म्हणाले की गेल्या वर्षीपासून सुरु झालेल्या या योजनेची अजूनही नीट अंमलबजावणी झालेली नाही

याआधी हे नगरसेवक गोरखा जनमुक्ती मोर्चा सोबत होते

यावेळी बोलताना रॉय म्हणाले की या नगरसेवकांच्या येण्यानं आता महापालिकेत भाजपचं बहुमतात आलं आहे लोकसभा निवडणुकीतला निकाल हा तृणमूल काँग्रेस विरोधी जाणारा असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ममता बर्स्ती यांच्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळण्यातिकीही जागा मिळणार नाही असं रॉय यांनी सांगितलं

आर एस मधे प्रवेश केल्यामुळे आपल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळावं अशी विनंती आपण विधानसभा अध्यक्षांना करणार असल्याचं खासदार असुद्रीन ओवेसी यांनी म्हटलं आहे काँग्रेस आमदारांच्या टीआरएस प्रवेशाच्या अधिसुचनेनुसार ए

आयएमच्या आमदारांची संख्या जास्त झाल्याची आवेसी यांनी म्हटलं आहे

यावेळी दक्षिण पश्चिम विभागाचे प्रमुख कमांडर लेफ्टनंट जनरल चेरीश मध्येसन यांनी कखिंट्सकडून मानवंदना स्विकारली

यावेळी मध्सिन यांनी यशस्वी कर्डेट्सना संबोधित करताना देशप्रेम आणि त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली अफगाणिस्तानात पी पी एम पिपल्स पीस मुव्हमेंटनं केलेलं शस्त्रसंधीचं आवाहन तालिबानं फेटाळून लावलं आहे यासंदर्भात दोन्ही बांजुंमध्ये झालेल्या चर्चेत एकमेकांच्या विचारधारेतला मोठा फरक अधिक स्पष्ट झाल्याचं पी पी एम चा नेता विबाल खैबर यानं एका वार्ताहर परिषदेत सांगितलं अमेरिकेच्या सैन्यानं अफगाणिस्तानचा भूभाग सोडल्यानंतरच शस्त्रसंधी शक्य असल्याचं तालीबानी कमांडरांचं म्हणणं असल्याचंही खैबर यांनी सांगितलं शस्त्रसंधीचं आवाहन करण्यासाठी पी पी एम चे सदस्य हेल्मंड लष्करगाहच्या दक्षिण प्रांताच्या राजधानीपासून ते तालिबान्यांच्या नियंत्रणात असलेल्या मुसा काला ब्रिपर्यंत लाँग मार्च काढणार असल्याची माहितीही खैबर यांनी दिली

कैलिफोर्नियातल्या अमरीका मेक्सिको सीमेलगतच्या क्षेत्रात मेक्सिकोमधून येणाऱ्या मालावरची पाच टक्क्यांची प्रस्तावित करवाढ अमेरिकेनं रद्द केली आहे अमेरिकी सरकारच्या या निर्णयाचं तिथल्या व्यापारी आणि कामगारांनी स्वागत केलं आहे या करवाढीमुळे खिल्या सीमेलगतच्या व्यापाराला मोठं नुकसान झालं असतं असं खिल्या नागरिकांचं म्हणणं होतं यासंदर्भात सलग तीन दिवस सुरु असलेल्या बैठकांनंतर अखेरीस शुक्रवारी ही करवाढ रद्द केल्याचा निर्णय घोषित करण्यात आला कोची आणि माले या दरम्यान नौका सेवा सुरु करण्या सबंधी चा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मालदीव भेटीदरम्यान घेण्यात आला प्रधानमंत्री मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष ब्राहिम मोहम्मद सालेह यांनी पर्यटन वाढविण्यासाठी मालवाहू नौका सेवा वाढविण्यावर भर दिला आहे

मी

मालदीविच्या संसदेला संबोधित करताना मोदींनी दोन्ही देशानि नौका सेवेवर सहमत दर्शवल्याबद्दल आनंद व्यक्त केला

शकीब अल हसनने संघासाठी योगदान देत शतक झळकावलं पण ते शतक संघाच्या विजयासाठी कामी आलं नाही

टॉटन खि झालेल्या दुस या सामन्यात न्युझीलंडने अफगाणिस्तानचा सात गडी राखून पराभव केला

ऑल डिया रेडिओवर या सर्व सामन्यांचं थेट प्रसारण हिंदी आणि उजीमधे ऐकता येईल

एम रेन्बो डीटीएच हिंदीसह राजधानी वाहिन्यांवर आपण थेट प्रसारण ऐकू शकाल

आय एच महिला हॉकी फायनल्स स्पर्धेत सहभागी होण्याची भारताचा महिला हॉकी संघ काल हिरोशिमासाठी रवाना झाला ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरण्याच्यादृष्टीने ही अत्यंत महत्वाची स्पर्धा आहे या स्पर्धेत पोलंड उरुव्वे आणि फिजी या संघांसोबत भारताचा समावेश अ गटात करण्यात आला आहे

आज थीम आणि नादाल मधे अंतिम सामना रंगणार आहे